बहुतेक सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले असल्यानं ही निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित झालं आहे पदवीधर मतदार संघात भाजपचे संग्राम देशमुख यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अरुण लाड त्याचबरोबर जनता दलाचे माजी आमदार शरद पाटील आणि मनसेच्या रुपाली पाटील असा सामना रंगणार आहे याशिवाय इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे आणि दोन बंडखोर उमेदवारही रिंगणात आहेत शिक्षक मतदार संघात मात्र तुलनेत सरळ लढत होण्याची शक्यता आहे

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना पुढचे तीन महिने गंभीर आजार होण्याचा धोका असतो

मात्र या उपक्रमाला रुग्णांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचं समोर आलं आहे कोरोना मुक्त रुग्णांनी पोस्ट कोविड उपचारांकडे दुर्लक्ष करू नये हे उपचार महापालिकेच्या रुग्णालयात मोफत उपलब्ध आहेत त्याचा रुग्णांनी फायदा घ्यावा असं आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागानं केलं आहे पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेचा मोठा टप्पा पार पडला आहे पुढच्या शैक्षणिक वर्षापासूनच तिथे प्रवेश दिला जाणार आहे मात्र त्यापूर्वी महाविद्यालयात आवश्यक पायाभूत सुविधा पुढच्या सहा महिन्यांत पूर्ण करण्यासाठी महापालिकेला प्रयत्न करावे लागणार आहेत यासाठी महापालिकेनं पालिकेत स्वतंत्र कक्षाची स्थापना केली असली तरी त्यासाठीचं मनुष्यबळ सध्या अपुरं आहे पुढच्या वर्षभराचं नियोजन करण्यासाठी पालिकेला स्वतंत्र अधिकारीही नियुक्त करावा लागणार आहे त्याचप्रमाणे पुढच्या अंदाजपत्रकात मोठी आर्थिक तरतूदही करावी लागणार आहे

या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षप्रर्तीच्या निमित्ताने विशेष व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं आहे त्याअंतर्गत केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी रमेश पोखरियाल निशंक यांची ऑनलाईन व्याख्यानं होणार आहेत अशी माहिती नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली

टी बस स्थानकात येऊन प्रवाशांना आपल्याकडे वळवतात या प्रकारांना आळा घालण्यासाठी आता प्णे विभागात एस टी च्या महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे गरज पडली तर या एजंट विरुद्ध पोलीस कारवाई करण्याचे अधिकारही या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत

टी च्या विभाग नियंत्रक कार्यालयानं दिली आहे निवृत्तिवेतनधारकांना दरवर्षी नोव्हेंबरमध्ये हयातीचा दाखला द्यावा लागतो यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरगावी गेलेल्या पेन्शनर्सना प्रत्यक्षात येऊन बँकांमध्ये हयातीचा दाखला देणं शक्य नाही त्यामुळेच आता कोणत्याही ठिकाणच्या राजपत्रित अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र संबंधित पेन्शनरांना हयातीचा दाखला म्हणून देता येणार आहे राज्य शासनाच्या लेखा कोषागार विभागानं असा आदेशच काढला आहे

प्ण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयानं पक्षी सप्ताहानिमित्त महाविद्यालय परिसरातल्या पक्षी वैविध्याची यादी जाहीर केली आहे

पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्या हस्ते आणि मुख्य वन संरक्षक वासुदेवन यांच्या उपस्थितीत ही यादी काल प्रकशित करण्यात आली